प्रतिबंध एयर दिल्लीतल्या निजाम्द्दीन इथं तबलीगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नऊशे साठ विदेशी नागरिकांवर शासनानं प्रतिबंध घातला आहे आपत्ती प्रबंधन आणि विदेशी नागरिक कायदयाअंतर्गत या नऊशे साठ जणांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सचिवांनी म्हटलं आहे